संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा निकाल जाहीर हिवरेबाजारला प्रथम क्रमांक परस्पर समतीनं ठेवलेले समलैंगिक संबंध हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं आज एकमतानं हा निर्णय दिला

मात्र प्राणी तसंच बालकांशी अनस्त्रिंक शरीर संबंधाबाबतचा या कलमातला भाग कायम राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं घटनात्मक नव्रिकता महत्त्वाची असून प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे पूर्वीच्या चुका सुधारण्याची गरज असून जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आली आहे असंही न्यायालयानं म्हटलं आहे

आगामी गणेशोत्सवासाठी मुंबई पुणे ट्रुतगती महामार्ग आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणा या वाहनांना पथकरातून सूट दिल्याचं सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ते आज मंत्रालयात झालेल्या एका बव्हक्रीत बोलत होते

लागणार नाही असं शिंदे यांनी सपष्ट केलं

महामार्गावर असलेले खड्डे तातडीनं दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित आधिका यांना दिल्या असून रुग्णवाहिका आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आल्याचंही ते म्हणाले

या संदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांना पत्राद्वारे कळविले आहे सिंधुदुर्ग मालवण भागात आयआयटीटीएमची शाखा सुरू झाल्याने स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवस्थापनाचे तंत्रशुध्द शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्हयातील सोयीच्या जागी प्रस्तावित आयआयटीटीएम ची शाखा उभारण्यात यावी तसेच या संस्थेमध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रमांची सुविधा असावी अशी विनंती प्रभू यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे केली असून संस्थेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली असल्याचे त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे चांदा ते बांदा योजनेचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल आढावा घेतला तसंच योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या चंद्रपूर आणि सिंधुद्र्ग या दोन जिल्ह्यात हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत असून याच्या यशस्वीतेनंतर संपूर्ण राज्यभरात हा पर्ट्ये राबविला जाणार आहे योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटन विकासाची कामे करण्यात येत आहेत

कंत्राटी कामगार प्रथा आणि ठराविक मुदतीचा रोजगार या सरकारच्या धोरणांविरुध्द आज भारतीय मजद्र संघातफे देशभरात आंदोलन करण्यात आलं धुळ्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मजदूर संघाच्या पदाधिकारी सभासदांनी निदर्शनं केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सर्वोच्च न्यायालयानं समान काम समान वेतन देण्यात यावं असे आदेश दिलेला असूनही त्याचा कोणताही फायदा कंत्राटी कामगारांना मिळत नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्ज्नी येथे सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने तीन हजारहून अधिक दिव्यांगव्यक्तिंना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काठी चाकांची खूर्ची अशा विविध सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकारातुन आयोजित करण्यात आला होता

टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिसिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते

टी बसमधून प्रवास करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे

बस्कीत वर्धा देवळी मूल बल्लारपूर सावली पोंभुर्णा घुग्गुस भद्रावती राजुरा चिमूर बसस्थानकाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली तटरक्षक दलाची सज्जता पायाभृत सुविधा आणि किनारा सुरक्षा यंत्रणेचा संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी आज आढावा घेतला त्यांनी आज मुंबईतल्या तटरक्षक दलाच्या पश्विम विभागीय मुख्यालयाला भेट दिली आणि तेलगळतीमुळे होणारं प्रदृषण वादळात बोटी उलटणं इत्यादींवर नियत्रण मिळवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली मच्छिमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा तसंच त्यांच्या मुलांना भारतीय तटरक्षक दलात समावून घेण्यासाठीच्या प्रयत्नावरही यावेळी चर्चा झाली विविध कठीण प्रसंगात लोकांची सुखरुप सुटका करण्यापासून त्यांना वद्धिक्रीय सुविधा त्वरीत उपलब्ध करुन देणाऱ्या तटरंक्षक दलाच्या कार्याचे कौतुक भामरे यांनी यावेळी केलं महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगानं भाजपाचे आमदार राम कदम यांना आज नोटीस बजावली आहे घाटकोपरला दहीहंडी उत्सवाच्या वेळी राम कदम यांनी महिलांवर आक्षपार्ह विधानं केली होती त्याबाबतच्या विविध अहवालांच्या आधारे आयोगानं या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन कदम यांना नोटीस बजावली आहे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं कदम यांनी यावर आठ दिवसाच्या आत उत्तर द्यांव असे निर्देशही आयोगानं दिले आहेत भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी पकडलेल्या पाच कार्यकर्त्यांच्या नजरक्दीत सर्वोच्च न्यायालयानं वाढ केली आहे

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पोलिसांनी पत्रकारपरिषद घेऊन प्रसारमाध्यमांना परस्पर माहिती दिल्याबद्दल सरन्यायाधीश न्यायमूर्ती दिपक मिश्र यांच्या पीठानं नाराजी व्यक्त केली

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतल्या विजेत्या ग्रामपंचायतींच्या नावांची घोषणा आज झाली पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी औरंगाबाद इथं ही नाव घोषित केली

द्वितीय पुरस्कार सातारा जिल्ह्यातल्या पाटण आणि नांदेड जिल्ह्यातल्या शेळगाव गौरी या ग्रामपंचायतींना विभागून मिळाला आहे त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे तर रायगड जिल्ह्यातल्या धाटाव आणि चंद्रपुर जिल्ह्यातल्या राजगड या गावांनी प्रत्येकी साडेसात लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं आहे याशिवाय नाशिक जिल्ह्यात अवनखेड अमरावती मधील देवगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या पांगारखेड ग्रामपंचायंतीना विशेष पुरस्कार जाहीर झाले आहेत पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवारी औरंगाबाद इथं होणार आहे राज्यात दक्षिण कोकणात बहतांश ठिकाणी उत्तर कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या दोन दिवसात विदर्भात ब याच ठिकाणी मध्यम स्वरुपाचा कोकणात बहतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे